काही तुरुंगांमध्ये दिड पटीहन अधिक कैदी असल्याचं निष्पन्न झालं आहे हा प्रकार मानव अधिकारांचं उल्लंघन असल्यानं सर्व उच्च न्यायालयांनी याची दखल घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

वैवाहिक संबंध नसताना सुद्धा पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही हा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला न्यायमूर्ती रंजन गोगाई न्यायमूर्ती आर बानूमथी आणि न्यायमूर्ती नविन सिन्हा यांच्या पीठानं हा निर्णय दिला

त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात फकीरुद्दीन अली अहमद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं अहमद हे देशाचे पाचवे राष्ट्रपती होते

नक्षलवाद्यां बद्दल माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी आज पहाटे या भागात शोध मोहीम सुरु केली होती त्यावेळच्या चकमकीत हे नक्षलवादी ठार झाले या भागात अजुनही कारवाई सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं

राजौरी जम्मू रोड वरच्या कल्लार क्षेत्रात अशा प्रकारच्या आर्थिक देवाण घेवाण होणार असल्याच्या सूचनेवरुन सुरक्षा दलानं विशेष मोहिम राबवून ही कारवाई केली दरम्यान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत आगामी महिन्यात सुरू होणारा पर्यटनाचा काळ आणि अमरनाथ यात्रा या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निर्देश दिले आहेत आरोग्य मंत्री जे

नड्डा यांनी परजीवीं पासून संक्रमित होणाऱ्या आजारांची पाहाणी करण्याच्या हेतूनं नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या रुग्णालयांना भेट देऊन तिथल्या स्थितीची पहाणी करावी असे आदेश नड्डा यांनी दिले अशा प्रकारच्या आजारांना तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची तयारी रुग्णालयांनी करावी अशा रुग्णांची वेगळी नोंदणी करुन त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचीही नोंद ठेवावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले औषधं निदान करण्यासाठीची सामग्री प्रयोगशाळा मनुष्यबळ आणि लागणारा निधी यात कोणतीही कमतरता पडणार नाही याबाबत सरकार सजग असल्याचं नड्डा यांनी यावेळी सांगितलं

देशभरातील आठही रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांशी त्यांनी द्रदश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला रेल्वे गाड्यांच्या वेग मर्यादेचा आढावा त्यांनी घेतला

ते कोल्हापूर इथं एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा राजिनामा दिला होता त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुंबईत दिलेल्या मुलाखतीत भाजप सोडणार नसल्याचं नमुद केलं आहे पक्षानं त्यांना कठीण प्रसंगी साथ दिली सुमारे वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत शिवाय त्यापूर्वी विविध स्थानिक निवडणुका आहेत त्यांच्या आचारसंहितांमुळं सरकारच्या कार्याला मर्यादा पडणार असल्यानं मंत्रिमंडळात समावेशासाठी अनुत्सुक असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे

शहरात शांतता असून दंगल झालेल्या भागात वाहतूकही सुरळीत सुरु आहे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे

सर्व वाहतूकदारांची बैठकीत कंटेरनर वाहतूक करण्यासाठी आता सर्व वाहतूकदारांना परवानगी देण्यात आल्यानं हे आंदोलन मागं घेण्यात आलं